या सोहळ्यासाठी पंतप्रधान हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले सर्वप्रथम त्यांनी हनुमानगढी इथं जाऊन हन्मानाचं आणि त्यानंतर रामललाचं दर्शन घेतलं राममंदिराची उभारणी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या या मंदिरात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्या बालस्वरुप मूर्ती स्थापन केलेल्या आहेत पंतप्रधानांनी या मंदिरात प्रजा केल्यानंतर मंदीर प्रांगणातच पारिजातकाचं झाड लावलं त्यानंतर रामजन्मभूमी स्थळी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचे धार्मिक विधी करण्यात आले

या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे

तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे परंतु आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

नदी किनारी तसेच समुद्र काठावर असलेल्या नागरिकांनी दक्ष राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे

या भागातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे

चांदोली परिसरात मागील चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली

तर मृत्यू दर दोन पूर्णाँक दहा शतांश टक्के इतका झाला आहे

या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली हे प्रकरण बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नसल्यानं या प्रकरणी त्यांना प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचा किंवा तपास करण्याचा अधिकार नाही असं महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं केंद्र सरकारने या प्रकरणी आपलं म्हणणं मांडताना बिहार राज्य सरकारनं केलेली केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत चौकशीची मागणी मान्य केल्याचं सांगितल

या स्पर्धेच्या प्रुष एकेरी लढतीच्या आज झालेल्या सोडतीत सुमीतचा या स्पर्धेतला प्रवेश निश्चित झाला यंदाच्या या स्पर्धेत सुमीत हा एकमेव भारतीय प्रुष टेनिसपट्ट आहे